काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

यामुळे कृषी पंपासाठी वीज प्रवठ्याचा महावितरणवर येणारा ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे यासाठी सर्वसाधारण लाभार्थींना पंपाच्या रक्कमेच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना केवळ पाच टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे या योजनेत पाच एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती क्षमतेचे आणि पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचे पंप बसवता येणार आहेत या योजनेची अंमलबजावणी महावितरण मार्फत करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती योजनेच्या लाभार्थींची निवड करेल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतल्या प्रकल्पांसाठी मिळणारं केंद्रीय अर्थसहाय्य आणि राज्य हिश्शापोटी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डकड्रन मिळणारं कर्ज तसंच बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत नाबार्डचा कर्ज निधी महामंडळाच्या खात्यात थेट जमा करण्यासही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली ऊर्जा विभागानं लोकहिताच्या आणि लोकाभिमुख अशा महत्त्वाकांक्षी तीन योजना सुरु केल्या असून शेतकऱ्यांना आणि जनतेला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल असा विश्वास म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मुंबईत काल म्ख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरता उच्चदाब वितरण प्रणाली या तीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी मागेल त्याला मुख्यमंत्री सौर क्रषी वाहिनी देण्यात येईल असं आश्वासन यावेळी दिलं

केंद्र सरकारचे कर्मचारी रेल्वे आणि संरक्षण दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असेल

विद्यासागर राव यांनी दिले आहेत मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यांनी काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली मराठवाडा विकास मंडळाची बैठक राज्यपालांच्या उपस्थितीत काल प्रथमच लातूरला झाली या बैठकीविषयी अधिक माहिती देताना डॉ

तसेच लातूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी आम्ही मागणी केली आणि लातूरच्या पाण्यासाठी माननीय राज्यपाल यांनी आम्हाला निर्देश दिले की डिटेल्ड प्रोजेक्टर रिपोर्ट बनवा आमच्याकडे सबमीट करा पैशाची कमी पडणार नाही पण लातूरकरांच्या प्रत्येकाच्या घरात पाणी गेलं पाहिजे

जालना परभणी आणि उस्मानाबाद या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सोलार पार्कची उभारणी करण्यात यावी प्रत्येक तालुक्यातल्या उत्पादनानुसार कृषी उत्पादनावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं

लातूर इथं काल राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित उच्च शिक्षणातील नवे पैल या विषयावरच्या राष्टीय खुल्या चर्चासत्रात ते बोलत होते आपली शिक्षण पद्धती ही भारतीय संस्कृतीशी निगडीत असली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं

विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ सुखदेव थोरात यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली या दोन दिवसीय साहित्य संमेलनात परिसंवाद कथाकथन कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत

रंगारी यांच्या वाताहतीची कैफियत या कवितासंग्रहासाठी हा प्रस्कार देण्यात येणार आहे

यापूर्वी लोहारा या एकमेव तालुक्याचा या यादीत समावेश होता पावसाअभावी टंचाई सद्रश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासनानं प्राधान्य दिलं असून आता याचा लाभ या तालुक्यांनाही मिळणार आहे उर्वरित उमरगा आणि भूम तालुक्यांसाठीही शासनाकडून उपाययोजना करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या पत्रात नमूद केलं आहे

बाजारात मिळणारी औषधी आणि प्रधानमंत्री जनऔषधीच्या किमंतीत मोठा फरक असल्यामुळे रुग्ण ही औषधी गरजेन्सार खरेदी करत आहेत लातूरचे सुनिल गवळी यांनी जनऔषधीमुळे आईच्या मधुमेह विकाराच्या औषधोपचाराचा खर्च कमी झाल्याचा अनुभव व्यक्त केला ते म्हणाले माझ्या आईला बऱ्याच दिवसांपासून बीपी आणि शुगरचा त्रास होता

त्याच्यामुळे मी नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे धन्यवाद

त्यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनच्या खर्चात बचत होत असल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत

म्हणजे माझा आर्थिक ताणतणाव पण कमी झाला आणि औषधांचा तोच प्रकार आणि तिच औषधं कमी किंमतीत मिळतात त्यामुळे मी आभार मानतो

छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने तलवार देऊन द्ष्टांचा संहार करण्यासाठी आशीर्वाद दिले होते अशी आख्यायिका आहे ही पूजा पाहण्यासाठी काल भाविकांची अलोट गर्दी उसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे